उभय देशांच्या लष्करादरम्यान दरवर्षी होणाऱ्या या सरावाचे हे द्सरे वर्ष आहे

या सरावामुळे उभय देशांदरम्यानचे लष्करी आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ होतील आणि दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी मुकाबला करण्याची कटिबद्धताही अधिक सुस्पष्ट होईल असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे रेल्वे वायफाय देशभरातील सुमारे सहा हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत वाय फाय आधारित इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे ग्रामीण भागातील जाळे भक्कम करणे आणि पीएम वाणी समर्थित कम्युनिटी वाय फाय सेवा प्रविण्यासाठी सहयोगातून ब्रॉडबँड सेवांकरिता रेलटेलने दूरसंचार विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की दूरसंचार विभागाने हा प्रस्ताव सुरु करण्याच्या अवधीनुसार पुढील वायफाय सुविधांची व्याप्ती वाढविण्यात येतील

वाराणसी येथील बनारस लोकोमोटिव वर्क्सद्वारे पूर्ण देशांतर्गत निर्मित या इंजिन्सपैकी दोन इंजिन्सचे लोकार्पण रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल दूरदृष्य प्रणालीद्वारे केले यावेळी मोझांबिकचे वाहतुक मंत्री जनफर अब्दुलाई उपस्थित होते निर्यातीमधून भारत आफ्रिका संबंधांना चालना देणे आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्याच्या उद्देशाने भारत मोझांबिकला ही रेल्वे इंजिन पाठवत आहे भारतीय रेल्वेच्या राईट्स लिमिटेड या सार्वजनिक उपक्रमाद्वारे मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित ही इंजिन्स पाठविण्यात येत आहेत

या लाभांशाचा चेक हिंदु्स्तान एरॉनॉटिक्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर माधवन यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना काल नवी दिल्ली येथे सुपूर्त केला सार्वजनिक उपक्रम विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील किमान निर्धारित लाभांशापेक्षा अधिक लाभांश कंपनीद्वारे सातत्याने दिला जात असल्याचे माधवन म्हणाले

संरक्षणासंबधी द्विपक्षीय सहकार्य अधिक भक्कम करणे आणि भारत प्रशांत प्रदेश मुक्त आणि सर्वसमावेशक ठेवण्यातील सामायिक हेतूंवर यावेळी प्रामुख्याने चर्चा होण्याची अपेक्षा आहे भारत अमेरिका धोरणात्मक भागिदारीची ताकदच ऑस्टीन यांच्या या पहिल्या दौऱ्यातून दिसून येते असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे

दरम्यान पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे भाजपातर्फे काल मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत औपचारिक प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यात आली आज राज्यात भाजपा नेते रणजीत दत्ता काँग्रेस नेते रकीब उल हुसेन आसाम गण परिषदेचे केशव महंत आदीच्या प्रचारसभा होणार आहेत

मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित असतील भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दांडी यात्रेने त्याचा प्रारंभ होणार आहे

त्याची तयारी अत्यंत वेगाने सुरु असून साबरमती आश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते रोषणाई आणि रंगीबेरंगी झिरमाळ्यांनी सुशोभित करण्यात आले आहेत

महाशिवरात्र महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभर उत्साहात साजरा केला जात आहे लयाची देवता असलेल्या शिव शंकरांच्या प्रजनाने सर्व जन्मातील पापे लयाला जातात असा भारतीय संस्कृतीचा विश्वास आहे त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आजच्या दिवशी शिवालयांमध्ये जाऊन पूजाअर्चा करतात यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सरकारने कडक नियमावली आखली असून त्यामुळे अनेक ठिकाणी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत हुरिद्वार महाशिवरात्रीच्या मंगल पर्वानिमित्त हरिद्वार येथे महाकुंभ मेळा होत असून येथील हर की पौडी भागात पहाटेपासूनच हजारो भाविकांची गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी झाली आहे महाकुंभ मेळ्याचे पहिले शाही स्नान महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर घेतले जाते

राष्ट्रपती शिवपार्वतीच्या विवाहाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा महाशिवरात्रीचा उत्सव सर्वांसाठी मंगलमय आणि कल्याणकारी व्हावा अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटरच्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत या पवित्र दिवशी सर्वांना भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होवो असे त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे राजनाथसिंह संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही ट्वीटर संदेशाद्वारे देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये तसेच स्थापत्यविशारद शास्त्रामध्ये शिक्षण घेत अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून राष्ट्रपतीच्या हस्ते पदवी मिळणार आहे

तेव्हापासून त्याने विश्रांती घेण्यासाठी स्पर्धेत सहभागी होण्याचे टाळले होते

त्यानंतर त्याने कालच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन केले त्यावेळी डोह येथील खलीफा टेनिस संकुलातील प्रेक्षक चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार